प्रद्षणमक्त दिवाळी साजरी करण्याचं मुख्यमंत्र्यांच आवाहन

दर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खुली

मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता

टाकली

विधीमंडळाच्या दोन्ही सदनांच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीनंतर काल ही घोषणा करण्यात आली

या अधिवेशनाचा कालावधी दोनच आठवड्यांचा ठेवल्याबद्दल विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहे या अधिवेशनात शेतक यांच्या समस्या राज्यातील दुष्काळी स्थितीचं व्यवस्थापन मराठा तसंच धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मुंबईचा विकास आराखडा या मुद्यांवरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याची शक्यता आहे प्रद्षणमक्त दिवाळी नागरिकांनी प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात केलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागातर्फे आयोजित प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान शपथ कार्यक्रमात ते बोलत होते ध्वनीप्रदूषण फटाकेमुक्त दिवाळी आणि प्लास्टिकमुक्त महाराष्ट्र अशा मोहिमा यशस्वीपणे राबविण्यासाठी पर्यावरण विभाग झपाट्याने काम करीत असून या सर्व मोहिमेत पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

सरकारी जमिनीवर खेळाची मैदान आणि व्यायाम शाळा यांच्या भाडेपट्टी नूतनीकरणाचं धोरण निश्वित करण्यात आलं शासकीय वैद्यकीय दंत आयूर्वेद महाविद्यालयाची आणि रुग्णालयाची बांधकामं आता सार्वजनिक कंपन्यांकडुन करून घेता येतील जीएसटी भरपाई अनुदान देताना आधार वर्ष महसुलाच सूत्र ठरवणाऱ्या महानगरपालिकांच्या प्रकरणामध्ये अनुदान मंजुरीचे अधिकार आता राज्य सरकारला मिळणार आहे

दुष्काळी परिस्थितीबाबत मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली

याच्या व्यतिरिक्त आरएनआरच्या अंतर्गत समिती तयार केलेली आहे की ज्या समितीकडे दुष्काळाच्या संदर्भात काही जर तक्रारी असतील किंवा एखाद्या ठिकाणचं काही तांत्रिक बाबींमुळं दुष्काळ घोषित करणं राहिलं असेल किंवा असं कुणाचं मत असेल तर त्यासंदर्भातली आलेली निवेदनं असतील किंवा माहिती असेल ज्याची तपासणी करून ते जर निकषात बसत असतील तर त्यांना देखिल दृष्काळी जाहीर करण्याच्या संदर्भात ही समिती घोषित करण्यात आली आहे

जीएसटी वस्तू आणि सेवा कर संकलन ऑक्टोबर अखेरपर्यंत एक लाख कोटी रुपयांच्या वर गेलं आहे

दीनदयाल अंत्योदय केंद्र सरकारच्या दीन दयाल अंत्योदय योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण गरिबांना कौशल्य विकासाची संधी मिळून उपजीविका कमावण्याचे अवसरही वाढले आहेत

ऐकुया कोल्हापूरच्या या लाभार्थीचा अनुभव नमस्कार माझं नाव शिवानी चव्हाण आहे कोल्हाप्रची रहिवासी आहे मी दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत टॅलीचा कोर्स पूर्ण केला आहे सध्या मी रुमन टेकनॉलॉजीच्या संस्थेमध्ये जुनिअर अकाऊटट म्हणून काम करते आणि या कोर्समुळे मला नोकरीची संधी उपलब्ध झाली तसेच मी स्वावलंबी झाले मख्यमंत्री पणे दौरा प्ण्याला जगातील एक सर्वोत्तम शहर बनवण्यासाठी सर्वार्थानं प्रयत्न सुरू आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं कात्रज कोंढवा रस्त्याचं भूमिप्जन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पुणे राज्यातील एक महत्त्वाचं शहर असून या शहराचं चित्र पालटण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनानं अनेक प्रकल्प आणले आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली कार्यक्रमाला राज्याचे विधान कार्यमंत्री तसंच पुणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गिरीश बापट सहकारमंत्री सुभाष देशमुख सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक खासदार अनिल शिरोळे महापालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवर उपस्थित होते या रस्त्यामुळे पुण्यातून सातारा सोलापूर अहमदनगर तसंच मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल असं महापौर मुक्ता टिळक यावेळी म्हणाल्या मुख्यमंत्री खेळाच्या माध्यमातून देशाला नवा आयाम देणाऱ्या तरुणाईची फौज तयार व्हावी अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात व्यक्त केली

एम चषक क्रीडा आणि कला महोत्सवाचं उदघाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळात चमकदार कामगिरी केलेल्या नेमबाज तेजस्विनी सावंत अर्जून पुरस्कार प्राप्त हेमंत टाकळकर दशरथ जाधव श्रीरंग इनामदार या खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

क्रिकेट खोखो व्हॉलीबॉल कुस्ती कॅरम आणि धावणे आदी खेळांचा यामध्ये समावेश आहे जायकवाडी स्थगिती नाशिक जिल्ह्यातील मुकणे धरणातील पाण्यावर महापालिकेचं आरक्षण असून जलवाहिन्यांच्या कामामुळे हे पाणी महापालिकेला मिळत नाही असं असतानाही गंगापुर धरणातुन जायकवाडी साठी पाणी सोडण्यात येत असल्याची बाब आमदार देवयानी फरांदे यांनी जलसंपत्ती प्राधिकरणासह जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांना निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी काल गुरुवारी संध्याकाळी गंगापुर धरणातील विसर्ग तत्काळ थांबविण्याचा लेखी आदेश काढला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयातून अंतिम निर्णय प्राप्त झाल्यानंतर पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे

त्यासाठी कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी काल केली कामगार नोंदणी शासनान बाधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या अटल विधकर्मा सन्मान योजनेतर्गत राज्यात सर्वाधिक नोंदणी यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे

हवामान उद्या सकाळपर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे